तीन नवे कृषी सुधारणा कायदे देशातील कृषी क्षेत्राचं भविष्य पालटतील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

त्यांच्या आंदोलनातून होणाऱ्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी आता केंद्रीय मंत्री मैदानात उतरले आहेत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी वाशिममध्ये तर अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उस्मानाबाद इथं वार्ताहर परिषद घेऊन या विधेयकांबाबत पसरवले जाणारे गैरसमज खोडून काढले केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी स्धारणा विधेयकांविरुद्ध राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेली भुमिका केवळ विरोधासाठी विरोध अशा स्वरूपाची असल्याचा आरोप केंद्रीय मन्ष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला आहे

आता मात्र शेतकरी हिताच्या या विधेयकांना राज्य सरकार विरोध करतं आहे असं ते म्हणाले वाशिममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत धोत्रे यांनी कृषी विधेयकांसदर्भातली केंद्र सरकारची भूमिका विषद केली

नव्याकायद्यानंतरही शेतीमालाला मिळणारा किमान हमी भाव राहीलच आणिबाजार समित्याही बंद होणार नाहित शेतकऱ्यांना पर्यायी शेतीमाल विक्री व्यवस्था मात्र उपलब्ध होईल यात शेतकऱ्यांचा फायदाच आहे असं ते म्हणाले विरोधी पक्ष आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी या विधेयकाचा दुरुपयोग करून जनतेत संभ्रम पसरवत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे आणि उस्मानाबादहून देविदास पाठक यांच्यासह प्राची गावस्कर पुणे कृषी तीन नवे कृषी सुधारणा कायदे देशातील कृषीक्षेत्राचं भविष्य पालटतील असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं हे कायदे कृषी क्षेत्राला ग्रासून टाकणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करतील असा विश्वास जावडेकर यांनी काल पणजी इथं शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयावरील वार्ताहर परिषदेत व्यक्त केला बरीच वर्षे वंचित राहिलेला शेतकरी आता आपल्या कृषीमालाचं मूल्य ठरवण्यास सक्षम होईल स्वतःच्या शेतातील उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायचा की खुल्या बाजारात हा पर्याय त्याला खुला राहील शेतीमाल कोणत्या दराने विकायचा याचेही अधिकार शेतकऱ्याला मिळालेले आहेत असं ते म्हणाले नवीन कृषी सुधारणा कायदे एक राष्ट्र एक बाजारपेठ या शासनाच्या द्रदृष्टीच्या धोरणांशी सुसंगत आहेत असं सांगून जावडेकर म्हणाले की या कायद्यानुसार कंत्राटी शेतीतही मालकी शेतकऱ्याकडेच राहिल याची खात्री देण्यात आली आहे कित्येक वर्षे कमी उत्पादकता ह्या एकाच गंभीर समस्येनं शेतकऱ्यांना भेडसावलं होतं आता नवीन बियाणे आणि गूंतवणूक कृषी क्षेत्रात येईल गूंतवणूक वाढली की तंत्रज्ञानाचा वापर वाढेल तसंच नवीन बियाणांमुळे उत्पादकताही वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला किसानरेल रेल्वेपत्रक भारतातली पहिली किसान रेल गेल्या सात आक्टोबरला देवळालीहून रवाना झाली होती रेल्वेच्या या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे देवळाली मुझफ्फरपूर किसान रेल्वेनं रेल्वे माल वाहतुकीच्या क्षेत्रात कृषी माल वाहतुकीचा नवा पायंडा पाडला आहे आता ही गाडी आठवड्यातून तीनदा धावते

नाशिकच्या द्राक्षांबरोबरच या गाडीनं सिमला मिरची आलं लिंबू आणि मासळीचीही वाहतूक केली

आता सांगली साताऱ्याहूनही एक जोडगाडी तिथला कृषीमाल घेऊन येते आणि ते डबे या गाडीला जोडून पुढे रवाना होतात सांगोला मोडलिंब बेलवंडी बेलापूर आणि कोपरगाव सारख्या छोट्या स्थानकावरही पीओएस यंत्र बसवल्यान शेतकऱ्यांना आर्थिक देवाण घेवाणही सोईची झाली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी योगेश रांगणेकर पुणे

पूर्णा तालुक्यातल्या नावकी मानवत तालुक्यातल्या देवळगव अवचार आणि परभणी तालुक्यातल्या भोगाव या ठिकाणी पिकांच्या नुकसानाची पाहणी त्यांनी काल केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

अशा चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली उपजीविकेसाठी बऱ्याच जणांनी यंदा भात शेती केली आहे त्यामुळे यंदा सिंधुद्र्गचे भात शेती लागवड क्षेत्रसुद्धा वाढलं आहे पण संततधार पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घासच हिरावून घेतला आहे सिंधुदुर्गात आठवडाभरापासून प्रचंड पाऊस पडत असल्यान भात पिकं आडवी झाली आहेत तयार झालेले दाणे गळून खाली पडत आहेत हि सर्व परिस्थिती पाहून भातपीकावर यंदा पाणी सोडाव लागेल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पावसामुळे तयार झालेलं भात जमिनीवर पडत आहे आणखी पंधरा दिवस परतीचा पाऊस पडेल असा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडच पाणी पळालं आहे सध्या हळवी भात शेती कापणीयोग्य झाली आहे तर पंधरा दिवसात उर्वरित भात पीक तयार होणार आहे याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण असल्यान कापलेलं भात पीक सुकवायचं कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेच परतीचा पाऊस अजून काही दिवस सुरू राहिला तर पीक वाया जातील त्यामुळे शासनान याचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी

हर्ष वर्धन यांनी काल संडे संवाद या साप्ताहिक कार्यक्रमात समाज माध्यमांवरील प्रश्नांना उत्तरं देताना सांगितलं

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्राधान्याने ज्यांना लस देण्याची गरज आहे त्यांची यादी या महिन्याच्या अखेरीपर्यंत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याबाबत आरोग्य मंत्रालयातर्फे एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे असंही हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केलं दरम्यान देशात सलग तेराव्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांपेक्षा कमी राखण्यात भारताला यश आलं आहे

पीक न्कसान पाहणी जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी काल पाहणी केली मंठा तालुक्यातल्या हातवन तसंच निम्न द्धना प्रकल्पातल्या पाण्याच्या फुगवट्यामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून टोपे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनाला दिले आहे पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं टोपे यांनी यावेळी सांगितलं

सागरी सुरक्षेत केवळ नागरी वस्त्यावरील हल्ले नव्हे तर प्रचंड समुद्र किनारपट्टी लाभलेल्या देशाचा मोठा औद्योगिक पट्टा या ठिकाणी असून ते देखील दहशतवाद्यांचं लक्ष्य आहे त्यांचीही सुरक्षा महत्वाची आहे असं स्पष्ट मत निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं मुंबइतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीनं काल आयोजित हिंद्रस्थान आणि चीनच्या विवादात सागरी किनारपट्टीची सुरक्षा या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते

मजुरी काम करण्याच्या बहाण्यानं छावणीत एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या या युवकानं देवळाली कॅम्प लष्करी हद्दीतली छायाचित्रं काढली आणि ती पाकीस्तानमधून संचलित होणाऱ्या व्हॉटस एप ग्रुपवर टाकल्याचं आढळलं होतं

परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पटोले यांनी सानिकाशी संपर्क साधून तिचं कौतुक करत लवकरच भेटायला येईन असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार नाना पटोले यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या हिवरी इथं असलेल्या सानिकाच्या घरी जाऊन तिला शाबासकी देत तिच्या शिक्षणाचा खर्च स्वीकारला केदार बलशाली भारत घडवण्यासाठी देशातील महिलांना आर्थिकवैचारिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बरोबरीची भागीदारी सुरक्षा आणि सन्मान दिला पाहिजे असं प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे संपर्कमंत्री सुनील केदार यांनी केले आहे गांधीजयंती सप्ताहानिमित्त काल सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयूर्विज्ञान संस्थेत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत महिला स्वयं सहाय्यता समुह उद्योगिनी आणि समूह संसाधन व्यक्ती यांच्या यशोगाथांचं सादरीकरण मान्यवरांच्या समोर करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना केदार बोलत होते परिक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परक्षा आजपासून सुरू होत आहेत

मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांना घरी राहूनच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे काही विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन केंद्राची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रकल्पग्रस्त वारणा प्रकल्प आणि चांदोली अभयारण्यग्रस्त कुटुंबातील लोकांचे प्रश्न कोविडची तीव्रता कमी झाल्यानंतर बैठक घेऊन सोडवले जातील अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल दिली

पल धोकादायक भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बावनथडी नदीवरील पुलाला भेगा पडल्यानं पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला असला तरी लोक जीवाशी खेळ करून या पुलावरून प्रवास करताहेत

सार्वजनिक बांधकाम विभागानं वेळोवेळी या पूलाकडे लक्ष दिलं असतं तर आज हा पूल बंद करण्याची वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे

कलाबा किल्ला अलिबागच्या किनाऱ्यालगत असलेल्या कुलाबा किल्ल्याचे ढासळलेले बुरूज आणि तटबंदी तातडीनं दुरूस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या किल्ल्याची तटबंदी आणि ब्रूज ढासळल्याची बातमी माध्यमांनी दिल्यानंतर खासदार सूनील तटकरे यांनी प्रातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली

हवामान एकिकडे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत सध्या ओडिशाच्या किनारयालगत असलेला कमी दाबाच्या पट्टयामुळे ओडिसा बिहार झारखंडमध्ये पाऊस पडतो आहे

त्यामुळे राज्यातून मान्सूनचं निर्गमन लांबणीवर पडू शकतं आज मात्र विदर्भ मराठवाड्यात हवामान कोरडं राहील आणि कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार